भगवान श्रीरामाच्या रावणावरील विजयाची आठवण करून देणारा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतिक आहे दसऱ्याबरोबरच नवरात्र आणि दुर्गापूजा या उत्सवांचीही सांगता होते यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत भारताच्या सांस्कृतिक ऐक्याला बळकटी देणारा हा सण असून तो असत्यावरील सत्याच्या विजयाचं प्रतीक आहे असं राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे हा सण मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या जीवनाशी निगडीत असून नैतिकता आणि मर्यादा यांचं पालन करण्याचा संदेश भगवान श्रीरामाच्या जीवनातून मिळत असल्याचं ते म्हणाले

उपराष्ट्रपतींनी दसऱ्याच्या शुभेच्छा देतानाच हा सण साजरा करताना नागरिकांनी कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं आवाहन केलं

काल नागपुरात दीक्षाभूमीवर पंचशील ध्वज फडकवण्यात आला गौतमबुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर बुद्ध वंदना झाली दीक्षाभुमी स्मारक समितीच्यावतीनं आज कोणताही जाहीर कार्यक्रम नाही केवळ ऑनलाईन कार्यक्रम होईल

दीक्षाभूमी परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभाकक्षात काल आढावा नागपूरचे संपर्कमंत्री नीतीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही घेण्यात आली लोकांनी दीक्षाभुमीवर येऊनये असं आवाहन करण्यात आलं असलं तरी नागपुरात रेल्वे तसंच बस स्थानकावर अनुयायी आल्यास गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे दीक्षाभूमी परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा मोबाईल टॉयलेल्ट्स रुग्णवाहीका अग्नीशामक दलाचं पथक यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे संघ सरसंघ चालक मोहनजी भागवत यांनी आज सद्यस्थितीतल्या देशातील राजकारणाच्या स्तराबाबत अप्रत्यक्ष चिंता व्यक्त करत सर्व पक्षीय नेत्यांचे कान टोचले राजकारण म्हणजे शत्र्मधील युद्ध नव्हे विवेक पाळा असं आवाहन सरसंघचालक भागवत यांनी नागपूरात संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलताना केलं कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे यंदा विजयादशमी उत्सवाच्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे

यंदा स्वयंसेवकांच्या कवायती आणि प्रात्यक्षिके झाली नाहीत

यात घोषपथकाचादेखील समावेश होता सरसंघचालकांचं भाषण ऑनलाईन प्रसारित करण्यात आलं

या निधीचा वापर लशीची खरेदी साठवणूक वाहतूक आणि वितरणासाठी केली जाईल असं या देशानं सांगितलं आहे

सीपीईसी प्राधिकरणाला कोणत्या कायद्याच्या तरतुदीअंतर्गत कामकाज करण्यास परवानगी देण्यात आली आहे असा सवाल पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते रझा रब्बानी यांनी विचारला पोलिओ आज जागतिक पोलिओ दिवस आहे यानिमितानं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अदनॉन घेब्रेयेस्स यांनी जागतिक पातळीवर पोलिओविरोधात झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि पोलिओ संपुष्टात आणण्यासाठी असलेली प्रतिबद्धता कायम ठेवण्याचं आवाहन जगाला केलं पोलिओविरोधात लढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचेच घेव्रेयेसुस यांनी ट्विटवरून आभार मानले

या औषधाच्या वापराला परवानगी देण्याआधी याबाबत सर्व पुरावे आणि अपयशी ठरलेल्या चाचण्यांचाही अभ्यास करावा असा सल्ला या संघटनेनं दिला आहे अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाने रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी गेल्या आठवड्यात रेमडिसेविर औषधाला परवानगी दिली आहे भारतात आधीपासूनच या औषधाचा वापर सुरू आहे

डीडी न्यूजवरील कार्यक्रमात बोलताना डॉ वर्धन म्हणाले की भारतात तीन लसींच काम प्रगतीपथावर असून त्यापैकी एका लस प्रयोगशाळेतील चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे तर उर्वरित दोन दुसऱ्या टप्प्यात आहेत

हर्षवर्धन म्हणाले की या संदर्भात सर्व काही सुरळीत झालं तर कोविड लशीचे चारशे ते पाचशे दशलक्ष डोस पुढील वर्षाच्या जून आणि जुलैपूर्वी देशात उपलब्ध होतील

जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे

बिहार प्रचार बिहारमध्ये विधानसभा निवडण्कीतील पहिल्या टप्प्यातील प्रचार संपण्यास केवळ दोनच दिवस शिल्लक असल्यानं प्रचाराला जोर आला आहे

मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून अनेक ठिकाणी सभांचं आयोजन केलं जात आहे बिहार उमेदवार हत्या बिहारमध्ये विधानसभा निवडण्कीच्या प्रचारादरम्यान काल शेहोर मतदार संघातले जनता दल राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार श्रीनारायण सिंह यांच्यासह तिघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली शेहोर जिल्ह्यातल्या हाथसर गावात ही घटना घडली गोळीबारानंतर जमावाने एका हल्लेखोराला पकडलं मात्र नंतर जमावानं केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला श्रीनारायण सिंह यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यानं ही घटना टोळीयुद्धाचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे

दश्त ए बरची या भागातील एका शैक्षणिक केंद्राबाहेर हा दहशतवादी हल्ला झाला हल्ला करण्यासाठी आलेल्या आत्मघाती दहशतवाद्याला या केंद्रामध्ये प्रवेश करायचा होता मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला आधीच ओळखल्यानं दहशतवाद्यानं आपलं लक्ष्य गाठण्याआधीच स्फोट घडवून आणला अशी माहिती अंतर्गत सुरक्षा मंत्रालयानं दिली हल्ला झाला त्यावेळी शिक्षण केंद्रात अनेक विद्यार्थी उपस्थित होते अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही

तसंच तिथल्या सीमा रस्ते संघटनेच्या प्रकल्पाचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते यावेळी होणार आहे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे यावेळी उपस्थित असतील